लातूर जिल्ह्यानं जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी करून देशपातळीवर प्रथम पारितोषिक मिळवल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं

त्यामुळं मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सुटेल आणि जवळपास साडेपाच लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल असं सांगितलं नांदेड इथं भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यालाही काल मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं केंद्र आणि राज्य सरकारनं गरीबांसाठी कल्याणकारी योजना आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी केल्याचा दावा त्यांनी यावेळी बोलतांना केला प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना प्रधानमंत्री घरकुल योजना जनधन योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना रस्ते विकास रेल्वे प्रकल्प विकास अशा योजनांच्या यशोगाथा सर्वसामान्यापर्यंत पोचवण्याचं आवाहन फडणवीस यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केलं

यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बडेजाव टाळून होत असलेला हा सामुदायिक विवाह सोहळा सर्वांसाठी आदर्शवत असल्याचं सांगितलं यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे सिनेअभिनेता अक्षय क्मार पश्रसंवर्धन दग्धविकास मंत्री महादेव जानकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अभिनेते अक्षयक्रमार यांनी नवविवाहित जोडप्याला प्रत्येकी एक लाख रूपयांची मदत केली तर दहशतवाद्यांच्या हल्ल्याल्या शहिदांसाठी एक कोटी रूपयांची मदत ही त्याने मुख्यमंत्र्याकडे दिली

मतदान केंद्रांवरही नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली आगामी लोकसभा निवडण्कीत मतदानासाठी दिव्यांग मतदारांना त्यांच्या घरापासून मतदान केंद्रावर जाण्या येण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिलं जाईल

नव्व्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं काल सायंकाळी नागपूर इथं जेष्ठ नाटककार महेश एलकूंचवार यांच्या हस्ते उद्धाटन झालं नाटककार प्रेमानंद गज्वी या संमेलनाचे अध्यक्ष आहेत यावेळी बोलतांना एलकंचवार यांनी राज्यकर्ते कधीही सहिष्णू नसतात असं सांगत धर्म हा व्यापक आणि गहन विषय आहे असं सांगितलं नाट्यदिंडीनं संमेलनाचा प्रारंभ झाला या चार दिवसीय नाट्य संमेलनात विविध विषयांवर चर्चासत्र तसंच नाट्य प्रवेशांचं सादरीकरण केलं जाणार आहे राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार आल्यास शेतकऱ्यांच्या मालाला हमी भावासह सरसकट कर्जमाफी देण्यात येईल असं आश्वासन विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिलं आहे परभणी इथं राज्यस्तरीय कृषी आणि पशू पक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते काल बोलत होते सततची नापिकी दुष्काळ ही संकटं शेतकऱ्यांपुढे उभी असल्यामुळे शेतकरी जगला पाहिजे हे धोरण शासनानं अवलंबलं तरच शेतकरी तरेल असंही मुंडे यावेळी म्हणाले

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला या निर्णयामुळे राज्यातल्या अनुदानित खासगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालये अध्यापक महाविद्यालये आणि सैनिकी शाळांतल्या पू शिक्षक तसंच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगान्सार सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार आहे धर्म हा जगभर विभाजक आहे अस्मितेचं साधन बनतो आहे आणि जगाला संकटाच्या खाईकडे नेण्याचं साधन बनतो आहे म्हणून सद्यस्थितीत महात्मा गांधी यांच्या सर्व धर्मसमभावाची संकल्पना गरजेची असल्याचं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशोर बेडकिहाळ यांनी व्यक्त केलं आहे औरंगाबाद इथं सरस्वती भूवन शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक दिनकर बोरीकर स्मूती व्याख्यान मालेत महात्मा गांधीजींची धर्म आणि सर्वधर्म समभावाची संकल्पना या विषयावर पहिलं प्ष्प काल त्यांनी गुंफलं त्यावेळी ते बोलत होते सार्वजनिक जीवनात धर्म अटळ असून सर्व धर्माच्या चांगल्या मूल्यांचा संग्रह आपआपल्या धर्मात होणे गरजेचं असल्याचं राष्ट्रपिता महात्मा गांधी नेहमी म्हणत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं

प्रशासनानं प्रथम या बचत गटांसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी असं त्यांनी सूचित केलं विभाग आणि जिल्हा स्तरावरच्या बचत गटांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेम्ळं अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी या बँकेची उस्मानाबाद इथं शाखा सुरू करण्याकरता भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी प्रयत्न केले होते

शहरातल्या खडकेश्वर इथल्या मैदानावर हा मेळावा होत असून रूग्णांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार केले जाणार आहेत

सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातल्या वाडीकरोली इथं आयोजित कै वसंतराव काळे यांच्या अमृत महोत्सवी शेतकरी मेळाव्यात बोलत होते

शेतकऱ्यांना मदत जाहीर करताना चारा छावण्यासाठी अटी आणि शर्ती लागू केल्याचं सांगून सरकारनं याबाबत फेरविचार करावा आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं